मंत्रिमंडळ बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बातमीदारांना ही माहिती दिली

राष्ट्रीय जिक्ट्रॉनिक धोरणाला मंत्रिमंडळानं मंजूरी दिली शेतक यांना आर्थिक आणि जलसुरक्षा पुरवण्यासाठी कुसूम अर्थात किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाअभियान सुरु करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली तेल आणि वायूच्या देशांतर्गत शोध आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी शोध आणि परवाना धोरणातल्या सुधारणांनाही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे केंद्रसरकारच्या कर्मचा यांना तीन टक्के महागाई भत्ता मंत्रिमंडळानं मंजूर केला

राज्यात सरकारी आरोग्य संस्थांमधे मोफत प्रयोगशाळा तपासणी योजना राबवली जात आहे

जैश ए महम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात फ्रान्स मांडणार आहे मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नाना यामुळे बळकटी मिळणार आहे नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत फ्रान्सच्या अध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार फिलिप एटीने आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात याबाबत चर्चा झाली

धनूष ही भारतात तयार होणारी पहिली लांब पल्ल्याची तोफ असून मेक डिया योजनेचं हे महत्त्वाचं यश आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे डीआरडीओ डीजीक्यूए भारत क्रिक्ट्रॉनिक सारख्या संरक्षण क्षेत्रातल्या सरकारी कंपन्या तसंच सेल आणि अनेक खाजगी कंपन्यांच्या सहयोगानं आयुधं निर्माणी मंडळ आणि लष्कराच्या संयुक्त प्रयत्नातून हे उत्पादन होणार आहे बल्गेरियात सोफिया इथं सुरू असलेल्या स्ट्रॅन्डजा स्मृती मुष्टियुद्ध स्पधेंत भारतानं तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावलं आहे काल अंतिम फेरीच्या लढतींमध्ये पुरूष गटात भारताच्या अमित पांघलनं तर महिला गटात निखत झरीन आणि मीनाकुमारी यांनी सुवर्णपदकं जिंकली मंजू राणीला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं

चलन बाजारात आज रुपया तीन पैशांनी वधारला